मानवाधिकार आयोग राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं कोविड प्रतिबंधांबाबतची वस्तुस्थिती आणि आव्हानं जाणून घेण्यासाठी तसंच लोकांच्या समस्या कमी करण्यासाठी करता येणाऱ्या उपायांवर चर्चा करण्यासाठी एक बैठक आयोजित केली होती या ऑनलाइन बैठकीत खाजगी सामाजिक संस्था नागरी समाज संस्थांच्या प्रतिनिधींसह मानवाधिकार कार्यकर्ते सहभागी झाले होते सध्याच्या संकटाच्या काळात मानवाधिकार कार्यकर्ते आणि नागरी सामाजिक संस्थांनी केलेल्या कामाची आयोगाचे सरचिटणीस बिंबाधर प्रधान यांनी प्रशंसा केली शतकातून एकदाच उभ्या ठाकणाऱ्या अशा प्रकराच्या संकटाशी सामना करताना प्रत्येकानंच एकमेकांसाठी मदतीचा हात पुढे करावा असं आवाहन प्रधान यांनी केलं

आज याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे

या सहकार्याची दखल घेत भारतानं कंपनीचे आभार मानले आहेत

यामुळे कोविड रुग्णांसाठी हे इंजेक्शन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल आणि सरकारच्या कोविड लढ्याला बळ येईल रसायनं आणि खतं मंत्री सदानंद गौडा यांनी काल याबाबतची घोषणा केली हे इंजेक्शन एका स्विस कंपनीकडून मागवावं लागतं मार्च महिन्यापर्यंत या इंजेक्शनला फारशी मागणी नव्हती मात्र एप्रिलनंतर रुग्णसंख्येत होणाऱ्या वाढीमुळं टोसिलिझुमाबच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे

आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ यांनी भारताच्या तर स्वित्झर्लंडच्या आंतरराष्ट्रीय वित्त विभागाच्या सचिव डॅनियेला स्टॉफेल यांनी स्विस शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं यावेळी गुंतवणूक आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा प्राधिकरण राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी तसंच दोन्ही देशातल्या परस्पर वित्तीय सुविधा या मुद्यांवर चर्चा झाल्याचं अर्थमंत्रालयानं सांगितलं

कोविडोत्तर काळात दोन्ही देशांमधल्या पारदर्शक आणि लवचिक सहकार्याच्या महत्त्वावर चर्चेत भर देण्यात आला

कोविड स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली

इस्राइल पॅलेस्टाइन इस्राइलचे पोलिस आणि पॅलेस्टिनी आंदोलक यांच्यातील संघर्षाबाबत संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनिओ गुटेरस यांनी तीव्र खेद व्यक्त केला आहे गाझा पट्टीत इस्राइलने केलेल्या हवाई हल्ल्यात तसंच पॅलेस्टाइननं इस्राइलवर केलेल्या रॉकेट हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे आपल्याला खूप दुःख होत आहे ही संघर्षाची स्थिती निवळण्यासाठी संयुक्त राष्ट्र सर्व संबंधितांबरोबर चर्चा करत आहे असं गुटेरस यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे अमेरिका आणि युरोपीय संघानंही हिंसा थांबवण्याचं आवाहन केलं आहे दरम्यान आपल्यावर झालेल्या रॉकेट हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल गाझा पट्टीतल्या दहशतवाद्यांवर हल्ला करत असल्याचं इस्राइलच्या लष्करानं म्हटलं आहे

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांचा तपास करत आहे त्या आधारे ई डी ने हा गुन्हा दाखल केला आहे दरम्यान मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक सापडल्या प्रकरणी आरोप असलेले निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना काल पदावरुन हटवण्यात आलं त्यांच्या हकालपट्टीचा आदेश जारी करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी ट्विटर संदेशातून दिली आहे

रमदान ईद महाराष्ट्र शासनाने येत्या रमदान ईद साठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत या आदेशानुसार मुस्लीम बांधवानी मशिदीमध्ये एकत्र न येता घरी राहूनच नमाज आणि धार्मिक विधी पार पडावेत तसंच कोणत्याही मिरवणुका काढू नयेत असं म्हंटलं आहे राज्याच्या गृहमंत्र्यांनी देखील मुस्लीम बांधवानी राज्यात लागू असलेल्या संचारबंदीचं पालन करून त्या त्या जिल्ह्यात निर्बंधित केलेल्या वेळेनुसार सण साजरा करण्याचं आवाहन केलं आहे गंगा गंगेसह इतर नद्या तसंच उपनद्यांमध्ये मृतदेह नदीत सोडून दिले जात असल्यामुळे तिथे कडक निर्बंध लावून अतिदक्षता बाळगण्याची सूचना केंद्र सरकारनं केली आहे दोन दिवसांपूर्वी गंगा आणि यमुना नदीत काही मृतदेह तरंगताना आढळून आले होते त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वछ गंगा अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक राजीव मिश्रा यांनी जिल्हा दंडाधिकारी यांना भविष्यात असे प्रसंग घडू नयेत यासाठी दक्षता घेण्याचे आदेश पत्राद्वारे दिले आहेत